या योजनेकरता पंचवीस कार्यक्षेत्रं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी यानिमित्त द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना दिली कामगारांना त्यांच्या घराजवळ काम मिळावं असा आपला प्रयत्न आहे आपण आतापर्यंत शहरं विकसित करत होता आता आपण आपल्या खेड्यांना मदत करा असं आवाहन त्यांनी यावेळी स्थलांतरित कामरांना उद्देशून केलं ग्रामीण भागानं या विषाणूचा ज्या पद्धतीनं सामना केला तो शहरांसाठी एक मोठा धडा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमुद केलं भारतीय वायूदल कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज असल्याचं वायूदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी म्हटलं आहे हैद्राबादमधे वायूदलाच्या संयुक्त पदवी संचलन समारंभात ते आज बोलत होते लडाखमधील गलवान इथलं शूर जवानांचं बलिदान वायूदल कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही अशी शाश्वती त्यांनी यावेळी देशवासीयांना दिली

लडाखमधे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेली परिस्थीती म्हणजे आपल्याला अल्पावधित कोणत्या परिस्थीतीला तोंड द्यावं लागू शकतं याचं एक अल्प उदाहरण असल्याचं वायू दल प्रमुख भदौरिया यांनी यावेळी नमुद केलं कोरोना विषाणूची लक्षणं असलेल्या व्यक्तिंनी घरात विलगीकरणात राहण्याच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं अशा सूचना केंद्रानं राज्यांना पत्राद्वारे केल्या आहेत अशा व्यक्तीनं जिल्हा आरोग्य विभागाला विलगीकरणाचे सर्व निकष पाळण्याविषयीचं एक वचनपत्र देणं बंधनकारक असून घरी विलगीकरणात असतांना जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्याला वेळोवेळी तब्येतीची माहिती द्यावी असं यात म्हटलं आहे काही राज्यांमधे घरातच विलगीकरणात राहण्याच्या नियमांचं अजिबात पालन केलं जात नसल्यबद्दल केंद्रानं नाराजी व्यक्त केली आहे

खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते आज या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या केंद्रामुळे आता झोपडपट्टीतील रहिवाशांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होतील असं प्रशासनानं म्हटलं आहे

आज आढळलेले बाधित रुग्ण रहेमानगंज देहेडकरवाडी कुरेशी मोहल्ला श्रीकृष्णनगर नरिमन नगर या भागातले आहेत

त्यामुळे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज सुंदराई नगर आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं हिंगोली जिल्ह्यातल्या कळमन्री शिवारात ओढ्याच्या काठानं जात असलेलं एक दांपत्य काल संध्याकाळी पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बैलगाडीसह वाहून गेलं या दूर्घटनेतील बैल वाचवण्यात यश आलं मात्र दांम्पत्याचा शोध अद्याप लागलेला नसल्याचं बचाव कार्य करणाऱ्यांनी म्हटलं आहे कुंडलीक असोले आणि ध्रुपदाबाई असोले अशी या दोघांची नावं असून ते कळमनुरी तालुक्यातल्या असोलवाडी इथले रहीवाशी आहेत त्यांच्यासाठी शोध कार्य सुरू असल्याचं कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी म्हटलं आहे

श्रीकांत यांनी केलं आहे सेतू सुविधा केंद्र किंवा बँकेत ही सुविधा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर पाळत गर्दी न करता आधार प्रमाणिकरण करावं असं ते म्हणाले

पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यास प्रारंभ केल्याचं दिसून येत आहे